भारताला कृत्रिम बुद्धीमत्तेचं जागतिक केंद्र बनवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रात भारत मोठ्या प्रमाणात योगदान देत आहे असं सांगून भारताला या क्षेत्रातील जागतिक केंद्र बनवण्याचं आपलं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केलं तंत्रज्ञानामुळे भारतात मोठ्या प्रमाणात पारदर्शकता वाढली असल्याचं मोदी यांनी यावेळी अधोरेखित केलं

या मार्गदर्शक सुचनांच्या आधारावर राज्य सरकारनं स्वतःची मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात तसंचं शाळांनीही त्यानुसार स्वतंत्र कार्यपद्धती तयार करावी असंही या केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगण्यात आलं आहे याशिवाय शिक्षकांनीही माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून आपली अध्यापन कौशल्य विकसित करावीत असंही या सुचनांमध्ये सांगण्यात आलं आहे क्वाड बैठक चार देशांच्या म्हणजेच क्वाड गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज टोक्यो इथं बैठक होत आहे भारताचे परराष्टू व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्यासह या गटातील अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि जपानच्या परराष्ट्र मंत्र्यांचा या बैठकीत सहभाग आहे

हिंद प्रशांत क्षेत्रातील प्रादेशिक मुद्द्यांवरही या बैठकीत चर्चा केली जाणार आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे क्वाड देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची अशा स्वरुपाची ही दुसरी बैठक आहे या बैठकीच्या पार्श्र्वभूमीवर एस जयशंकर अन्य मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चाही करणार आहेत गंगवार नव्या कामगार संहितांमुळे औद्योगिक संबंध सलोख्याचे होण्यास चालना मिळणार असून उत्पादकता आणि रोजगार निर्मितीतही वाढ होईल असं केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार यांनी म्हटलं आहे

या नव्या संहितांमुळे पारदर्शी उत्तरदायी आणि सुलभ यंत्रणा अस्तित्वात येईलकामगार संहितांच्या माध्यमातून सरकारनं नोकरदार वर्गाला सहाय्यक ठरणाऱ्या अनेक कल्याणकारी उपाययोजना हाती घेतल्या आहेत असंही गंगवार यांनी यावेळी सांगितलं रेल्वे मंत्री पियुष गोयल रेल्वे कोळसा आणि ऊर्जा क्षेत्राच्या विकास या तीनही क्षेत्रांचा एकत्रित कार्यवाहीमुळे सहज शक्य आहे असं मत रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केलं आहे ते काल या तिन्ही क्षेत्रातील वरिष्ठांच्या बैठकीत बोलत होते यावेळी कोळसा मालवाहतुकीत सुधारणा करण्याच्या उपाययोजनांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली

जीएसटी अर्थमंत्री अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या अध्यक्षतेखाली वस्तु आणि सेवा कर परिषदेच्या काल झालेल्या बैठकीत जीएसटी नुकसानभरपाई साठी पाच वर्ष उपकर वसुलीची मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला

या उच्चस्तरीय तपासण्यामुळे बाधितांची त्वरित ओळख होत असून त्वरित विलगीकरण आणि प्रभावी उपचार देण्यात येत आहेत यामुळे मृत्यू दरातही घट होत आहे

त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी साजऱ्या केल्या जाणाऱ्या नवरात्र उत्सवातील देवीच्या मूर्तीची ऊंची आणि ताजियाची ऊंची यासंबंधी आधी जारी करण्यात आलेले प्रतिबंध हटवण्यात आले आहेत मात्र आरोग्यासंबंधीच्या सर्व नियमांचं कटाक्षानं पालन करण्यात यावं असंही सांगण्यात आलं आहे तसंच विसर्जन करताना फक्त दहा जणांच्या समूहालाच जाण्याची परवानगी देण्यात आली आहे द्र्गापूजा आणि रावण दहन करताना ध्वनिक्षेपकांचा वापर करताना सर्वोच्च न्यायालयानं जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांचं पालन करण्यात यावं असंही सांगण्यात आलं आहे मध्य प्रदेशच्या गृह विभागाचे अतिरिक्त सचिव डॉक्टर राजेश राजौरा यांनी काल ही माहिती दिली

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत आण शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या आभासी माध्यमातून उपस्थितीत हा करार होणार आहे महिला अत्याचर महिलांवरील अत्याचाराच्या देशात अलीकडं घडलेल्या घटनांबाबत संयुक्त राष्ट्र संघाच्या समन्वयकांनी केलेल्या वकतव्याबद्दल बोलताना परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितलं की सरकारनं या प्रकरणांची दखल घेतली असून यासंदर्भातील तपास प्रक्रिया सुरू असल्यानं कोणत्याही बाह्य संस्थांनी याविषयी अशा प्रकारे वक्तव्य करणं योग्य नाही

भाजपाच्या सुकाणू समितीची आणि केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाल्यानंतर त्यांच्या उमेदवारांची नावं निश्चित झाली असून उमेदवारांच्या अंतिम यादीसह पक्षाचे प्रभारी देवेंद्र फडणवीस आणि भूपेंद्र यादव काल पाटण्यात पोहोचले भाजप आणि जनता दल संयुक्त पक्षाचे नेते जागावाटप करारासह उमेदवारांची नावं जाहीर करतील दरम्यान विकासशील इनसान पार्टी राष्ट्रीय लोक शाही आघाडीत प्रवेश करण्याच्या तयारीत आहे न्यायालय कंगना चित्रपट अभिनेत्री कंगना राणावत हिनं बृहन्मुंबई महानगरपालिकेविरोधात न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर काल सुनावणी झाली मात्र न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला आहे नगरपालिकेनं कंगना राणावतच्या कार्यालय आणि बंगल्याचं अनधिकृत बांधकाम पाडल्यानंतर तिनं नगरपालिकेवर दोन कोटी रुपये नुकसान भरपाईचा दावा दाखल केला होता क्रीडा प्राधिकरण सर्व क्रीडा प्रशिक्षकांना वर्षातून दोनदा तंद्रुस्ती चाचणी द्यावी लागेल असा निर्णय भारतीय क्रीडा प्राधिकरणानं घेतला आहे या वय निहाय तंदुरुस्ती चाचण्यांमध्ये शरीर रचना चाचणीसंतुलन चाचणीस्नायू सक्षमता आणि लवचिकता चाचणीचा समावेश आहे या चाचण्यांची अहवाल प्रशिक्षकांच्या वैयक्तिक नोंदणी दस्तात करण्यात येणार आहे

आज मुंबई इन्डियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत होणार आहे